दरम्यान देशात आता पर्यंत सर्वाधिक म्हणजे साडे नऊ लाखांवर कोरोना बाधित महाराष्ट्रात नोंदवले गेले आहेत

या लसीची भारतातली चाचणी प्ण्यातल्या सिरम इन्स्टीट्यूटतर्फे घेतली जात आहे दरम्यान या चाचणी प्रक्रियेत भारतात कोणताही खंड पडला नसल्याचं सिरम इन्स्टीट्यूटनं काल पी टी आय या वृत्त संस्थेशी बोलताना सांगितलं सिरममधील चाचण्यांच्या दरम्यान कोणतीही समस्या उद्भवली नसल्याची माहिती सिरमनं दिली आहे

ही स्थगिती हा लस चाचणीच्या नियमित कार्यपद्धतीचा भाग आहे

कोविड सिंधदर्ग सिंधूद्ग जिल्ह्यामध्ये कोरोनाच्या रुग्ण संख्येत रोज विक्रमी वाढ होत आहे अशातच जिल्ह्यातल एकमेव कोवीड रुग्णालय असलेल्या जिल्हा रूग्णालयातल्या डॉक्टरांना सुद्धा कोरोनाची लागण झाल्यामुळे ही वैद्यकीय सेवा संभाळण्यासाठी इंडियन मेडिकल असोसिएशनने आपला मदतीचा हात कुठल्याही अपेक्षेशिवाय दिला आहे जिल्हयात एकमेव कोव्हीड रुग्णालय असलेल्या जिल्हा रुग्णालयातले वैद्यकीय अधिकरीच कॉरोन बाधित होऊ लागल्याने वाढणाऱ्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार करण्याबाबत प्रश्न निर्माण झाला होता यावर सिंधूद्र्गच्या जिल्हाधिकारी के मंजूलक्ष्मी आणि जिल्हा शल्यचिकित्सक डॉ धनंजय चाकूरकर यांच्या आवाहनानंतर आय एम ए च्या जिल्ह्यातल्या तीनही शाखेच्या वतीने खासगी डॉक्टर्सनी जिल्हा रुग्णालयात सेवा देण्याचा निर्णय घेतला त्यामुळे गेल्या रविवारपासून जिल्हा रुग्णालयाच्या कोबीड सेंटरमध्ये रुग्णसेवेसाठी इंडियन मेडिकल असोसिएशनचे डॉक्टर्स रुजू झाले आहेत दररोज तीन डॉक्टर्स सेवा देत असून ही सेवा जिल्हा रुग्णालयाचे डॉक्टर्स उपलब्ध होईपर्यंत मोफत देण्यात येणार आहे अशी माहिती इंडियन मेडिकल असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष डॉ संजय केसरे यांनी दिली आकाशवाणी बातम्यांसाठी सिंध्रदुर्गहून निलेश जोशी

त्यावर उपाय म्हणून ऑनलाइन धडे दिले जात आहेत मात्र रत्नागिरी जिल्ह्यातल्या अनेक गावांमध्ये इंटरनेटअभावी ऑनलाइन धडे देणं शक्य होत नाही त्यावर लांजा तालुक्यातल्या एका गावातल्या शिक्षकांनी मात केली असून विद्यार्थ्यांना घरोघरी जाऊन शिकविण्याचा मार्ग अवलंबिला आहे विवली हे लांजा तालुक्यातलं गाव तितकंसं दूर्गम नाही मात्र गावात इंटरनेटची सुविधा नाही त्यामुळे विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण देण शक्य नाही

पुढच्या आठवडाभराचा गृहपाठ देऊन आधीच्या अभ्यासाची तपासणी शिक्षक करतात त्यामुळे तिथल्या विद्यार्थ्यांचा आतापर्यंतचा अभ्यास पूर्ण झाला आहे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकारी निशादेवी वाघमोडे यांनी प्रत्यक्ष भेट देऊन या उपक्रमाची पाहणी केली विद्यार्थ्यांची चाचणी घेतली आणि समाधान व्यक्त केलं हा आदर्श इतर ऑफलाइन शाळांनाही घेण्यासारखा आहे असं त्यांनी नमूद केलं आकाशवाणी बातम्यांसाठी प्रमोद कोनकर रत्नागिरी

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी ही माहिती काल दिली या कालावधीत संबंधित गावातील सर्व व्यवहार बंद ठेऊन संशयित लोकांच्या वैद्यकीय तपासणीवर भर दिला आहेत

या काळात शहरी आणि ग्रामीण भागातील अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दैनंदिन व्यवहार बंद ठेवले जाणार आहेत या कालावधीत पोलीस आणि प्रशासनाकडून लोकांवर कसलीही सक्ती केली जाणार नाही

दरम्यान सांगली महापालिका क्षेत्रातील मिरज आणि सांगली इथल्या काही व्यापाऱ्यांनी या जनता कर्फ्यूला विरोध केला आहे

मात्र महापालिका प्रशासनाने खाजगी ठेकेदारीतून अशी मृतदेहांचे अंत्यसंस्कार करवून घेण्याचा निर्णय घेतला आहे अंत्यसंस्कारासाठी या ग्रपला सर्वप्रकारचे साहित्य पुरवले जाणार आहे याशिवाय प्रत्येक अंत्यसंस्कारासाठी दोन हजार रुपये मोबदला दिला जाणार आहे

त्यात एका कर्मचार्यायचा बळी गेला त्यामुळे या मृतांच्या अंत्यसंस्कारांचा प्रश्न गंभीर बनला होता वकिल निदर्शन लातर इंडियन असोसिशन ऑफ लॉयर या संघटनेच्या लातूर शाखेच्या वतीने काल वकिलांच्या महत्वपूर्ण मागण्यांसाठी जिल्हा न्यायालायासमोर शांततेत निदर्शनं करण्यात आली

शासनाने आणि उच्च न्यायालयाने यांची दखल घेतली नाही तर आगामी काळात सनदशील मार्गाने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला मंबई मुंबईत मालाडच्या हनुमान मंदिर इथ काल रिपब्लिकन पक्षातर्फे सर्वधर्मीय प्रार्थनास्थळे सुरू करण्यासाठी आंदोलन करण्यात आले जळगाव जळगाव जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी जास्तीत जास्त चाचण्या करण्यात याव्यात यासाठी शासकीय कोरोना तपासणी प्रयोगशाळेची क्षमता वाढवावी असे निर्देश नाशिक विभागाचे विभागीय महसूल आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी दिले जळगाव जिल्ह्यातील कोरोनाचा आढावा घेण्यासाठी गमे यांच्या अध्यक्षतेखाली काल बैठक झाली त्यावेळी ते बोलत होते रायगड माथेरान इथले पत्रकार संतोष पवार यांच्या मृत्यूची चौकशी करण्याचे आदेश रायगड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ सुहास माने यांना दिले आहेत

व्यवस्थेच्या हलगर्जीपणामुळे पवार यांचे निधन झाल्याची तकार पत्रकारांनी संपर्क मंत्री आदिती तटकरे यांच्याकडे केल्यानंतर त्यांनी जिल्हाधिकारी यांना चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत डॅशबोर्ड पुणे शहरात कोविड रुग्णालयातील खाटांच्या उपलब्धतेसाठी वापरण्यात येणाऱ्या डॅशबोर्डप्रमाणे पुणे महापालिकेने आता रुग्णवाहिका सेवेसाठीही डॅशबोर्ड बनवण्याचा निर्णय घेतला आहे रुग्णवाहिका वेळेत पोहोचत नसल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात महापालिकेकडे आल्या आहेत या पार्श्वभूमीवर डॅशबोर्ड तयार करणार असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त डॉक्टर कृणाल खेमनार यांनी दिली आहे

तुम्ही मात्र शक्यतो घरीच राहा निरोगी राहा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत राहा आकाशवाणी नमस्कार